ज्ञाना शिवाय समाज देश आर्मण जीवनाची कल्पना करता येणार नाही पंतप्रधान श्री मोदो यांची स्पष्टोक्ती

गडकरी यांचं भारतीय युवकांना आवाहन

मेक इन ईांडया मेक इन महाराष्ट्र हा राज्य आर्मण देशाच्या अथव्यवस्थेला प्रढं नेणारा मंत्र अथमंत्री श्री सुधीर मुनगंटोवार यांचं प्रातपादन

ज्ञाना शिवाय समाज देश आणण जीवनाची कल्पना करता येणार नाही असं पंतप्रधान श्री नरद्र मोर्दा यांनी म्हटलं आहे

प्रत्येक व्यक्तीचा संत्र्यालत ावकास करणं हा शिक्षणाचा उद्देश असून ज्ञानासोबतच नवकल्पनांचीहा गरज असल्याचं त्यांनी सांगितलं सरकार शिक्षण क्षेत्रात ज्ञानासोबतच ग्रंतवणुकांवरहां लक्ष कद्रीत करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगतलं शिक्षणाचा ठराावक उद्देश असल्यार्शिवाय त्याचा उपयोग होत नाहो असं मत त्यांनी व्यक्त केलं भारतीय शैक्ष्माणक प्रणालोला भेडसावणाऱ्या आव्हानांवर चचा करणं आणण शैक्ष्माणक फर्लानष्पत्ती तसंच या क्षेत्रातलं र्नियमन या दोर्न्हांमध्ये मोठे बदल घडवीणं आराखडा तयार करणं हा या र्पारषदेचा उद्देश आहे उच्च शिक्षण क्षेत्रात र्पारवतन घडवून आणण्यासाठां एक कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशानं सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे

सवसाधारण सभेच्या पाश्वभूमीवर अयोजित साक बैठकांत बोलताना श्रीमती स्वराज यांनी सव प्रकारच्या दहशतवादाचा समूळ नाश करण्याची गरज व्यक्त केलां पर्याकस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्या उपस्थितीत श्रीमती स्वराज यांनी दक्षिण आर्शियाच्या आर्शिक र्विकास आर्शिण शांततेसाठी साक देशांच्या सहाकाऱ्याची आवश्यकता असल्याची गरज व्यक्त केला होती

सर्वाच्च न्यायालयाच्या निदशांनुसार अशा जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांची पडताळणी करावी रेडीयो दूरदशन तसंच इतर माध्यमातून जमावाकडून होणाऱ्या हिंसेवरच्या गंभीर कारवाईबाबत जागृती करावी अशा सूचना कद्रीय गृहमंत्रालयानं दिल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यात पोर्लस निरोक्षक स्तरावरचा अधिकारी र्णनयुक्त करुन र्विशेष पथक नेमून समाज माध्यमांवरचे मजक्रावर लक्ष ठेवावं अशा सूचनाही गृहमंत्रालयानं राज्यांना दिल्या आहेत

तसंच सरकारनं आर्थिक तूट हो तीन प्णाक तीन दशांश टक्क्यांपयत ाटकवण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याचं श्री गग यांनी सांगगतलं

त्यांनी सांगगतलेल्या तत्वांची अंमलबजावणी होण्यासाठी शाळा कॉलेजमधून त्यांच्या र्विचारांचा प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे असं राज्यपाल श्री चेन्नामनेनी र्वद्यासागर राव यांनी आज सांगगतलं

देशाच्या काहो भागांमध्ये जाती पंथ प्रदेश आर्गण धमाच्या मागावर भारताला विभाजीत करू इच्छिणाऱ्या काहो प्रवृत्ती तसंच नक्षलवादो आपले कुरूप डोके वर काढत आहेत

देशाची भावनात्मक ऐक्य आर्गण अखंडता राखण्यासाठी र्ववेकानंदांच्या कल्पनांना समजावून घ्यावं लागेल असहा त्यांनी नमूद केलं

ते नागपूरनजिक लोणार इथं सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इव्स्टिट्युशनच्या डी

नोकरी आणि व्यवसाय यातील फरक समजून स्वयंरोजगाराची संकल्पना युवकांनी समजून घेण्याची गरज आहे त्यासोबतच समाजात पुढं जाण्यासाठी मुला मुलीना समान संधी मिळायला हव्यात असंही श्री गडकरी यांनी नमूद केलं यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश झेड

हक आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच माजी मंत्री श्री अनीस अहमद महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजिवीका मिशनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती आर विमला आमदार श्री सुनिल केदार यांच्यासह अनेक नागरिक आणि विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला विशेषत्वानं उपस्थिती होती

कायक्रमात अथमंत्री श्री मुनगंटांवार यांच्या हस्ते सनराईज ग्रुपच्या श्री महेश शहा यांना व्यापाररत्न पुरस्कार देऊन सन्मार्गानत करण्यात आलं अथमंत्री पुढे म्हणाले एखादा र्पारवार जव्हा कष्ट करून पैसे कमावतो तव्हा ती प्रकृती असते पण एखादा उद्योजक जव्हा पर्यारार्पालकड जाऊन विकास साधतो तव्हा देश पुढं जात असतो वस्त् आर्ाण सेवा कर प्रणालोमुळे व्यापाऱ्यांना भरावयाच्या करात एकसूत्रता आलो आहे

यातून एक राष्ट्र एक कर प्रणालोची संकल्पना प्रत्यक्षात आलो आहे या कर प्रणालोच्या अंमलबजावणीत सुरुवातीला अडचणी आल्या असल्या तरों चचतून त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला हे सवसामान्य जनतेचे शेतकऱ्यांचे आर्गण प्रार्माणकपणे उद्योग व्यवसाय करणाऱ्या कर स्वरूपात राज्य विकासासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या उदयोग व्यापारी यांचे हे सरकार आहे

त्यार्नामत्त आज मंत्रालयातील त्रिमूर्ता प्रांगणामध्ये आयोजित कायक्रमात माजी र्सैननक तसंच र्दवंगत र्सैनिकांच्या पत्नींचा सत्कार करण्यात आला वार्शशम जिल्हाधिकारी कायालय आर्ण जिल्हा सैर्निक कायालयाच्या संयुक्त विद्यमान आज हा र्दिवस शौर्यादन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील वीरपत्नी वीरमाता र्भापता अपंग सैौनक तसंच माजी सैौनकांचा सत्कार आर्भाण गौरव करण्यात आला

त्याअंतगत आज बॅ शेषराव वानखेडे र्विदर्यानिकेतन मनपा शाळा नागपूर इथं लोक भजन कायक्रमाचं आयोजन करण्यात आलं

गाडगे महाराज आणण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची भजनं सादर करून प्रबोधन केलं

बांग्लादेश आपण तयार केला

परंतु हा पर्व आपण का सेलिब्रेट करतो कारण आपली मानसिकता बदलली आहे

आता जो कुणी आपला अडर्व्हसरी आहे त्याला हे कळायला पाहिजे